सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

पंतप्रधान देशात झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना संसर्गाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय मनुष्यबळाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा घेतला कोविडशी लढण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढावी या अनुषंगाने या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

यामुळे कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या संख्येने एमबीबीएस डॉक्टर्स उपलब्ध होतील पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याआधी विद्यार्थ्यांना एक महिन्याचा अवधी देण्यात येणार आहे कोविड व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय अंतर्वासितेतील विद्यार्थ्यांना वरिष्ठांच्या निरीक्षणाखाली समाविष्ट करून घेण्यात येणार आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचावरिष्ठांच्या सल्ल्यानुसारकोविड रुग्णांना फोनवरून वैद्यकीय सल्ला देणेसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर देखरेख आदी कामांसाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे परिचारिका शाखेची पदवी अथवा जी एन एम अभ्यासक्रमाच्या पात्र परिचारिकांनाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालीकोविड रुग्णांच्या देखभालीसाठी समाविष्ट करून घेण्यात येणार आहे या कामात सहभाग घेणाऱ्या सर्वांचं लसीकरण करण्यात येणार आहे

लस केंद्र सरकारकडून कोविड प्रतिबंधात्मक लसींची कोणताही नवीन मागणी नोंदवलेली नाहीअशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती मात्र हे वृत्त खोट असूनत्याला कोणताही आधार नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हंटल आहे

त्यामुळे केंद्र सरकारनं नवीन मागणी नोंदवली नव्हती असं म्हणण चुकीचं असल्याचं या बातमीत म्हटल आहे लसीकरण देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यानं प्रथम स्थान राखलं आहे तथापि लस उपलब्ध नसल्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी लसीकरण थांबवण्यात आलं आहे

राज्याच्या आरोग्यविभागानं काल संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल घट दिसत असली तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण रविवारपेक्षा जास्तच आहे

वार्ताकन एखाद्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून मांडली जाणारी तोंडी मतं वार्तांकनात प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगानं दाखल केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली कोरोना विषाणूची द्सरी लाट आलेली असतानाही निवडणूक आयोगानं प्रचारसभा घ्यायाला परवानगी दिलीत्यामुळे दुसऱ्या लाटेला एकटा निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं सांगतत्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजेअशा शब्दात मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं होतं न्यायालयाचं मत माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानंखुनाचा गुन्हा दाखल करण्याबाबतच्या विधानाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं त्याचबरोबर सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून व्यक्त केली जाणारी तोंडी मतं प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखण्याची विनंती केली होती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं उच्च न्यायालयं लोकशाहीचा महत्वपूर्ण आधारस्तभ असूनत्यांच मनोबल कमी करु शकत नाही असं सांगितलं आणि फक्त वक्तव्याच्या आधारे कोणत्याही न्यायालयावर गुन्हा दाखल करता येत नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची ही याचिका फेटाळून लावली

यासाठी एक विशिष्ट अशी भुयारी जल वितरण व्यवस्था करण्यात आली होती ही व्यवस्था सुस्थितीत असल्याचे पुरावे आजही मिळत आहेत ऐकूया याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या हौदातून पाणी काढण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून हौदात झऱ्यावाटे येणारे पाणी एकदम स्वच्छ असे आहे शनिवारवाडा परिसरात सध्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे त्यासाठी खोदकाम सुरू असताना काही फूट खोलीवर पाण्याचा झरा लागला थोडे अजून खाणले असता घडीव दगडातील पायऱ्या आणि हौद आढळून आला या हौदातून हा झरा वाहत असून झऱ्याचे पाणी अतिशय स्वच्छ असे आहे सुमारे पावणे तीनशे वर्षांपूर्वी भारतातील आधुनिक आणि बंदिस्त असणारी व्यवस्था आजही सुस्थितीत असल्याचे पुरावे मिळत आहेत शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

केंद्र सरकारच्या एक राष्ट्र एक किमान आधारभूत किंमत एक बँक खाते हस्तांतरण या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता आधारभूत किमतीचे पैसे थेट हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे खरीपपूर्व हंगाम बैठक कोरोना विषाणू संसर्गाला अटकाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे

काल नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे संपर्कमंत्री छगन भूजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत ते द्रदृश्यप्रणालीद्वारे मालेगाव इथून बोलत होते बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक पार पडली परमबीर सिंह चौकशी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास आपण असमर्थ आहोत असे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले आहे त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागणार आहे मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांची गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले होतं

लिट ही पदवी तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना समर्पित जीवन गौरव प्रस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर समारंभाला प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थ्यांनी जीवनात ज्ञान कर्म भक्ती आणि योग ही चतुःसूत्री आचरणात आणून संयम चिकाटी शिस्त आणि संशोधनवृत्ती अंगी बाळगावी असं प्रतिपादन डॉक्टर माशेलकर यांनी याप्रसंगी केलं नालंदा विद्यापीठाचे कुलपती संगणकतज्ञ डॉक्टर विजय भटकर एम आय टी चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राह्ल कराड आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते

शिक्षण म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणे नसून प्रत्येकाने आपल्यातील सद्दुणांचा विकास करून चांगले मनुष्य झाले पाहिजे असं राज्यपालांनी आपल्या दीक्षांत भाषणात सांगितलं कोरोनाचं संकट लवकर दूर होणारं नसून विद्यापीठांनी तसेच विद्यार्थ्यांनी समाजात व्यापक जनजागृती केली आणि पुरेशी खबरदारी घेतली तर कोरोनाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देता येईल असंही ते पुढे म्हणाले

मराठी भाषा स्पर्धा मराठी भाषेचा भारताबाहेर प्रचार आणि प्रसार व्हावा तसंच परदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचता यावं या हेतूने शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे प्रथमच विविध स्पर्धा नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या

या स्पर्धेत जर्मनीमधील हृषीकेश आपटे दक्षिण कोरियामधील प्रवीणा इंद्रजीत बागल सिंगाप्रमधील नंदकुमार देशपांडे आणि अमेरिकेतील विद्या हर्डीकर सप्रे हे विशेष प्रशस्तीप्रत्रकास पात्र ठरले आहेत तर जेम्स सिम्पसन आणि जेन व्होल्कोव्ह यांना अमराठी विभागात विशेष सहभागाबद्दल गौरवण्यात आले आहे

ते कालनवी दिल्ली इथं महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रवास या विषयावर बोलत होते

क्तूहलापोटी कोणी हे कॅमेरे नेले असतील तर त्यांनी ते परत करावेतत्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं वन खात्यानं स्पष्ट केलं आहे पूनावाला धमकी सिरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना धमकावण्यात आल्याची बाब गंभीर आहे त्यांना अशी धमकी देणारी राजकीय व्यक्ती कोण याचा त्यांनी लवकरात लवकर खुलासा करावा गरज पडल्यास राज्य सरकार त्यांना सुरक्षा पुरवेल असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटल आहे

भंडारा भंडारा जिल्ह्यामधील साकोली शहरातील प्रगती कॉलनी इथं मुंबई विरुद्ध चेन्नई या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असताना साकोली पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीला अटक केली

हा तरुण शेळ्या चरण्यासाठी गेला असताना त्याच्या अंगावर वीज पडली निधन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब उर्फ सत्यवान गंगाधर थोरवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले

गेली चार दशके महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ते क्रीडा क्षेत्रात कार्यरत होते

अंत्यसंस्कार काँग्रेसचे माजी खासदार दामोदर उर्फ दामू शिंगडा यांच्या पार्थिव देहावर रविवारी रात्री त्यांच्या वाडा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले खासदार शिंगडा यांना कोरोना संसर्गामुळे वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत मात्र ह्दय विकाराच्या झटक्यानं त्यांचं रविवारी निधन झाल हवामान हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पाउस पडण्याची शक्यता असून उत्तर कोकण आणि विदर्भात मात्र हवामान कोरड राहील पावसामुळे राज्याच्या सर्वच भागातल्या तापमानात काहीशी घट झाली आहे

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं

स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या मास्क वापरा हात स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतरही राखा नमस्कार